पेट्रोलनंतर डिझेलवरचा मूल्यवर्धित कर लिटर मागे दीड रुपयांनी कमी करण्याचे राज्य सरकारचे संकेत यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांना जाहीर भारतीय रिझर्व बँकनं आज चौथा व्दैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला कर्जांचे सर्व व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय रिझर्व बँकने जाहीर केला त्यामुळे आता रेपो दर साडे सहा टक्के आणि रिव्हर्स रेपो दर सव्वा सहा टक्के कायम ठेवला आहे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या मूल्यातली सततची घसरण लक्षात घेता चालू आर्थिक वर्षात सलग तिस यांदा रिझर्व बैंक व्याजदर वाढवेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता यापूर्वी जून आणि ऑगस्ट महिन्यात बँकेनं व्याजदर वाढवले होते

त्रिर समकक्ष विकसनशील देशांच्या तुलनेत भारतीय चलन अजुनही सुस्थितीत आहे असं मत रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केलं आहे रुपयाचा स्तर बाजारातल्या स्थितीवर ठरतो आणि त्याचा विनिमय दर ठरवण्यात रिझर्व बँकेच्या हस्तक्षेप असत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं ते आज जाहीर झालेल्या रिझर्व बँकेच्या चौथ्या व्दैमासिक पतधोरण आढाव्यानंतर मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

रुपयाची घसरण गुंतवणुकदारांकडून विक्रीचा कल तसंच रिझर्व बैंकेतफें धोरण कडक करण्याचे संकेत या पार्शभुमीवर मुंबई शेअर बाजारात आजही घसरण सुरुच राहीली आणि निर्देशांकानं गेल्या सहा महिन्यातला नीचांक नोंदवला

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात आज नाशिक मध्ये शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला ब्रेन दरवाढीमुळे सर्वसामान्य भरडले जात असून दर नियंत्रित करण्यासाठी जी एस टीच्या कक्षेत ब्रेन आणावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील तंत्रनिकेतन विद्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत जालना जिल्हा संपूर्ण हगणदारीमुक्त झाला आहे ग्रामीण भागातल्या बह्तांश कुटुंबियांकड स्वतच शौचालय असल्यामुळे गावं उघड्यापासून शौचमुक्त झाल्याचं लाभार्थी सांगत आहेत

त्यामुळे शेवगाव ोवराई राज्यमार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती

गेल्या चार वर्षाच्या काळात भंडारा जिल्हयात शासनाच्या विविध लोकापयोगी विकास कामांना मोठया प्रमाणात गती मिळाली आहे जलयुक्त शिवार प्रधानमंत्री आवास योजना मुख्यमंत्री पेयजल योजना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना सहज बिजली हरघर बिजली योजना कृषि पंपांना विज पुरवठा यासह विविध योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर जिल्हयाने भर दिला आहे शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाच्या विकासाला गती देण्याचे प्रयत्न या पुढेही चालूच राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत गेल्या दोन वर्षात जिल्हयात उल्लेखनिय काम झाले असून या कामात लोकसहभाग वाढावा असे आवाहन त्यांनी केलं

ते नाशिक िक्रं महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत कार्यक्रमानंतर बातमीदारांशी बोलत होते

डिझेलबाबत निर्णयाची अंमलबजावणी होईल असं त्यांनी सांगितलं तेल कंपन्यांच्या दर नियंत्रणसंदर्भात केंद्र सरकार धोरण तयार करत आहे मात्र सर्वात महत्वाचा निर्णय जी एस टी परिषदेनं घेणं अपेक्षित असून जीएसटीत श्रेनतेलाचा समावेश केला तर देशभरात एकसारखे दर होतील असंही ते म्हणाले

जखमींना ससून रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे गंभार जखमींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं असून किरकोळ दुखापत झालेल्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे या होर्डिंगने सर्व नियम तोडले आहेत असं परवाना विभागाचे उपयुक्त विजय दहीमाते यांनी सांगितलं

यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी आज जारी केले आहेत या अपघाताचे निश्चित कारण समजण्याकरीता अपघातग्रस्त बस प्रादेशिक परिवहन अधिका यामार्फत तपासणीसाठी बाहेर काढली जाणार आहे बसमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाला होता का याची तर तपासणी होणार आहेच शिवाय बसच्या स्टेअरिंगवर कोणाच्या हाताचे ठसे मिळतात याचीही माहिती घेतली जाणार आहे

जिल्ह्यात सोयाबीनचा हंगाम सुरु असल्यानं शेतकरी कामाच्या गडबडीत असल्यानं अनावधानाने अशा घटना घडत आहेत कोल्हापूरजवळ किणी टोल नाका येथे आज पहाटे साडेतीन वाजता शिवशाही बसला अपघात झाला यात सावंतवाडी आगाराचा वाहक सागर सुधाकर परब जागीच ठार झाला

पुणे निगडी ते सावंतवाडी असा प्रवास करणाऱ्या शिवशाही बसने पूणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरजवळील परिसरात थांबलेल्या ट्रकला बसने मागून धडक दिली यात बसचा पुढील भागाचा चक्काच्र झाला काचा फोडून प्रवाशांना त्वरित बाहेर काढण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे काल वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली दादासाहेब चंद्रभान पायघन आणि जनार्दन दामोधर खर्चन अशी या दोन शेतकऱ्यांची नावं आहेत गेल्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच उत्तर मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भात हवामान कोरडं राहिलं येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल याकाळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे